मी

देशपांडे यांच्या वंदे मातरम या मराठी चित्रपटाची द्रर्मिळ ध्वनिचित्रफीत आज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला सोपविण्यात आली

सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची निराशाजनक सुरूवात सरकार आर्थिक आराखड़यासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सांगितलं

सार्वजनिक खर्चाच्या गरजांवर तडजोड न करता तीन पूर्णांक चार टक्के असलेली आर्थिक तूट तीन पूर्णांक तीन टक्क्यांवर ठेवण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे

कृषी आणि सामाजिक क्षेत्र विशेषतः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत मोठ़या प्रमाणात ग्रंतवणूक करण्यास सरकार वचनबद्ध आहे असंही अर्थमंत्र्यांनी प्रढं सांगितलं सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या प्रेशी असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे

राज्यातील नियोजन प्राधिकरणांना सार्वजनिक हिताच्या कार्यासाठी हस्तांतरित होणाऱ्या जमिनींचे मुद्रांक शल्क माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे सार्वजनिक सुविधा प्रविण्यासाठी राखीव असलेल्या जमिनींचे टी डी आर किंवा अतिरिक्त एफ एस आय च्या बदल्यात कोणत्याही व्यक्तीकडून नियोजन प्राधिकरणांना होणाऱ्या हस्तांतरणाचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला

मी

मी

मी

मी

मी

मी

मी

मी

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष जाणीवपूर्वक आपला राजीनामा स्वीकारत नसल्याची तक्रार करत कर्नाटकातल्या दहा बंडखोर आमदारांनी आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं या याचिकेची नोंद घेत यावर उद्या सूनावणी घेणं शक्य आहे का हे पाहण्याचं आश्वासन दिलं दरम्यान या आमदारांची भेट घेण्यासाठी आज मुंबईत आलेले काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी

शिवक्मार यांना मुंबई पोलिसांनी या आमदारांची भेट घेण्यापासून रोखलं

दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं आज कर्नाटक विधानसभा परिसरात धरणे आंदोलन केलं सरकारनं बहमत गमावल्यामुळे म्ख्यमंत्री एच

क्मारस्वामी यांनी राजीनामा यावा अशी मागणी भाजप आमदारांनी केली

प्रसिद्ध लेखक आणि नाटककार प्

देशपांडे यांनी या चित्रपटात पत्नी सुनिता देशपांडे यांच्या बरोबर आघाडीची भूमिका निभावली होती या चित्रपटाची पटकथा संवाद आणि गाणी ग

माडगूळकर यांची तर संगीत सुधीर फडके यांचं होत

आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षी ही चित्रफीत मिळणं हा सुखद योगायोग असल्याचं संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगद्म यांनी म्हटलं आहे

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात हज यात्रेच्या व्यवस्थेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जमाल सिद्दिकी यांनी हज यात्रेसंदर्भात प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला त्यात हज हाऊस मधील सोयी सुविधांवर चर्चा करण्यात आली आरोग्य विभागातर्फे हज यात्रेकरूचे लसीकरण करण्यासाठी डॉक्टरांचे पथक आणि दोन रूग्णवाहिका तैनात करण्यात यावे तसंच हज यात्रेकरूंसाठी विमानतळापर्यंत यात्रेकरूंचे सामान पोहोचविणे यासह इतर सोयी स्विधांबाबत सविस्तर चर्चा हि करण्यात आली विदर्भाचे मुख्य फळपीक संत्र्याच्या लागवडीला चालना देण्यासाठी नाविण्यपूर्ण संत्रा धोरण तयार करुन राबविण्यात येईल संत्रा लागवडीला चालना देण्यासह उत्पादकांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅंकेज तयार करण्यात येईल असे कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले संत्रा धोरणाच्या अन्षंगाने डॉ बोंडे म्हणाले संत्रा पिकांच्या लागवडीसाठी कलमे आणि नव्या तसेच जून्या बागांना प्नर्विकास पॅकेजिंक हाऊस आदींसाठी पॅकेज तयार करण्यात येईल

नवीन लागवड आणि जुनी लागवड यासाठी वेगवेगळे निकष या पॅकेजमध्ये असतील नर्सरी बागांची निर्मिती मोठे पॅकेजिंग य्निट आदी मोठ्या बाबींसाठी शेतकरी गटांना मदत दिली जाईल असेही त्यांनी सांगितलं भंडारा जिल्हाभरात कोणत्या ठिकाणी बालकांवर अत्याचार होत असेल तर याबाबत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अशा तक्रारींची दखल तातडीने घेणार आहे जिल्ह्यात बालकांवर झालेल्या अत्याचारांची तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नसेल तर अशा तक्रारींवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करावयाच्या आहेत

त्यामुळे बालकांवरील अत्याचाराच्या तक्रारी तातडीने सादर कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी शातंनू गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील रेल्वे क्रॉसिंगवर दोन्ही बाजूचे प्रोच रोड पूर्ण केले आहेत रेल्वे क्रॉसिंगचे काम रेल्वे विभागाची परवानगी घेऊन तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले

आय डी सी संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल उपस्थित होते चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा आणि सावली इथं अनुसुचित जमातीच्या मुलां मुलींकरिता नवीन वसतिगृह सुरु करण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले

धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या भारतीय खेळाडू दूती चंद हिनं इटलीच्या नेपोली मध्ये आयोजित य्निव्र्हसिएड खेळांमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केला आहे या कामगिरीमुळे द्रती ही ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे हिमा दास नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंणारी द्दती ही द्सरी महिला ठरली आहे

सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं आज न्यूझीलंडसोबत खेळतांना निराशाजनक सुरूवात केली काल पावसाच्या व्यत्ययामुळे थांबलेला सामना आज प्रढे सुरू झाला

राह्ल रोहित शर्मा आणि भारतीय कर्णधार विराट कोहली प्रत्येकी केवळ एक धाव काढून बाद झाले